कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकड्न आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकं नेमणार

सोलापूर सोलापूर शहरातील रूग्णसंख्या कमी होत असून ग्रामीण भागात वाढत आहे ट्रेसिंग टेस्टिंग आणि ट्रीटमेंटवर भर देऊन ग्रामीण भागातील मृत्यूदर वाढू देऊ नका असे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल जिल्हा प्रशासनाला दिले जिल्हा नियोजन भवनमध्ये आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी महिला आणि बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर सोलापूरचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे तसंच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यशकथा बीड टाळेबंदी ही आपत्ती न मानता ती इष्टापत्ती समजून अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा या गावातील शेती निष्ठ महिला शेतकरी तसच उद्योजिका विद्या बाब्राव रूद्राक्ष यांनी या काळात शेतात केवळ हळदीचे उत्पादनच घेतलं नाही तर त्यावर प्रक्रिया करून त्याची हळद पावडर केली या करिता लागणारण मार्केटिंग सुध्दा त्यांनी उत्तम रितीने केलं आज मराठवाडय़ातील पाच जिल्ह्यात त्यांची हळद पाठवली जाते प्रक्रिया उद्योग करताना त्यांनी आपल्यासह इतर चार कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध करून दिला केंद्र सरकारचा बाबू जगजिवन राम सर्वोत्कृष्ट शेतीनिष्ठ शेतकरी हा प्रस्कार देखील त्यांना नुकते जाहीर झाला आहे

या पर्श्वभ्मीवर आता राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य आणि केंद्रीय राखीव दलाचे जवान प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे सरसावले आहेत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

हा प्लाझ्मा इतर कोरोनाबाधित रुग्णांना जीवनदान देऊ शकतो

त्यातील सहा जणांनी ससून रुग्णालयात काल प्लाझ्मा दान केलम आहे

जे प्लाझ्मा दान करण्यास पात्र ठरतील त्यांना टप्प्याटप्यानं प्लाझ्मा दान करण्यासाठी ससूनमध्ये पाठविले जाणार आहे या जवानांचा आदर्श डोळयासमोर ठेवून इतर कोवीड निगेटिव्ह झालेल्या लोकांनी प्लाइमा दान करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन ससूनचे अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे यांनी केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी भ्षण राजगुरू पुणे

आज पासूनच म्हणजे भारतीय युवक काँग्रेस स्थापना दिन आणि क्रांतीदिनाचे औचित्य साधत हा जीवनदाता प्रोत्साहन उपक्रम राबवण्यात येणार आहे

भरारी पथकं कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत या सर्व निर्देशांची अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी भरारी पथके नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या निर्णयानुसार जिल्ह्यात अंमलबजावणी करावी असे निर्देश राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा संपर्कमंत्री एड यशोमती ठाकूर यांनी काल अमरावती इथं दिले

त्या बाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून

महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील रुग्ण आणि नातेवाईकांची होणारी पळापळ थांबण्यास मदत होणार असून अद्ययावत माहिती डॅश बोर्डच्या माध्यमातून मिळणार आहे लातूरचे रहिवासी शिवक्मार महाजन यांनी हा डॅशबोर्ड विकसित केला आहे लातूर शहरात एकूण कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या किती आहे आज उपचार सुरू असणारे रुग्ण किती किती जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला याची माहिती या डॅशबोर्ड द्वारे मिळू शकणार आहे त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर उपचार कुठे घ्यावे हे त्याला स्वातंत्र्य असतं अशावेळी रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन विचारपूस करण्यास वेळ नसतो या डॅशबोर्डच्या माध्यमातून ही माहिती देखील दिली जात आहे अरूण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर

वाशिम जिल्हा तसा ही आकांक्षीत आहे जिल्ह्यात पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत त्यामुळे आहेत त्या सुविधा आता अतिशय तोकड्या पड्र लागल्या आहेत

कोरोना बाधितांची रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यानं या स्विधा वाढवण्या बरोबरच जिल्ह्यासाठी स्वतंत्र कोरोना चाचणी प्रयोगशाळेची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे

या मूर्ती सहा ते सात महिन्यांपूर्वीपासून निश्चित करण्यात आलेल्या असतात त्याचा विचार करता गणेश मूर्तीच्या उंचीवरून कारवाई करू नये अशा सूचना सिंधुदूर्गचे संपर्कमंत्री उदय सामंत यांनी काल दिल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनान केलेली तयारी आणि कोरोना उपाययोजना संदर्भात नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते लावणी कोरोना प्राद्भाव आणि त्यामुळं लागू झालेली टाळेबंदी आता बऱ्याच प्रमाणात उठली असल्यानं लावणी कलाकारांनाही आपली कला मर्यादित प्रेक्षकांपुढं सादर करण्याची परवानगी मिळावी आपली केंद्र सुरु करण्यास अनुमती मिळावी अशी मागणी लावणी कला केंद्र चालकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे खासगी द्रचित्रवाहिन्यांवरील मालिकांच्या चित्रीकरणाला जर परवानगी दिली जात असेल तर त्यापेक्षाही कमी संख्येत कलावंत असलेल्या आमच्या लावणी कार्यक्रमांनाही परवानगी मिळावी अशी भूमिका चौफूल्यातील अनेक तमाशा पार्टीनी घेतली आहे गोंदिया टाळेबदी गोंदिया जिल्ह्यात मागील काही दिवसा पासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं चार तालुक्यात दोन दिवसाचा जनता कर्फ्यू पाळला जात आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहानिरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार